राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सदनांना सकाळी संबोधित करतील

देशाच्या इतिहासात प्रथमच कागद रहित अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे

राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी काल ही घोषणा केली कोविड संसर्गाची साथ लक्षात घेता राज्यसभेचं कामकाज सकाळी नऊ वाजेपासून दुपारी दोन वाजेपर्यंत तर लोकसभेचं कामकाज संध्याकाळी चार वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत चालणार आहे

दुसरं सत्र आठ मार्चला सुरू होईल आणि ते आठ एप्रिलपर्यंत चालेल

लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज निश्चित करण्यासाठी तसंच ते सुरळीत पार पडावं यासाठी सरकारनं उद्या शनिवारी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी रविवारी वरिष्ठ सभाग्रहातल्या सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे

खेळाडूंना खेळामध्ये प्राप्त होणाऱ्या संधी आणि शैक्षणिक अर्हता मिळवण्याचा कालावधी एकच असल्यानं त्यांना दोन्ही आघाडीवर सारख्याच प्रमाणात लक्ष देता येत नाही बऱ्याचदा त्यांची शैक्षणिक क्षेत्रात पिछेहाट होते आणि त्यामुळे नोकरी व्यवसायाच्या स्पर्धेत ते अन्य विद्यार्थ्यांशी स्पर्धा करु शकत नाहीत ही बाब विचारात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचं केदार यांनी सांगितलं या बैठकीला क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी मान्यवर उपस्थित होते

यात मराठवाड्यातल्या पाच जणांचा समावेश आहे औरंगाबाद इथल्या सुनंदा गोरे यांच्या नवी प्रतिज्ञा या बालवांङमयासाठी भा रा भागवत पुरस्कार पैठण इथल्या संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या काव्यसंग्रहाला बहीणाबाई चौधरी प्रस्कार कवी मंगेश नारायण काळे यांच्या मायावीचे तहरीरला कवी केशवस्त प्रस्कार रमेश जाधव यांच्या पोशिंद्याचे आख्यानः एक प्रश्नोपनिषदला वसंतराव नाईक प्रस्कार तर नांदेड इथल्या मनोज बोरगावकर यांच्या नदीष्ट या कादंबरीला हरी नारायण आपटे पुरस्कार जाहीर झाला आहे

आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे माजी सहायक संचालक गोपाळ चिपलकट्टी यांचाही या मानकऱ्यांमधे समावेश आहे सदामंगल प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या त्यांच्या प्राचीन भारतीय संस्कृती मूलाधारांच्या शोधात या ग्रंथाला एक लाख रुपयांचा शाहू महाराज प्रस्कार मिळाला आहे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाच्या काल झालेल्या सांगता समारंभात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन करतांनाच या साहित्यिकांकडून मराठी भाषा संवर्धन आणि वृद्धीसाठी मराठी भाषा विभागाला मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली

त्यांनी काल एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली गेल्या तीन महिन्यांत आपण पंतप्रधान आणि कृषिमंत्र्यांना पाच वेळा पत्र लिहिले परंतू त्यावर योग्य तोडगा निघालेला नाही असं त्यांनी म्हटलं आहे

त्याची सुनावणी न्यायालयात सुरू आहे याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश असतानाही ठाकरे गैरहजर राहिले अखेर काल त्यांना समन्स बजावण्यात आलं येत्या सहा फेब्रवारी रोजी हजर राहण्याचे आदेश त्यात दिले आहेत

मदान यांनी सांगितलं कातरणी ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतच्या प्राप्त तक्रारीसंदर्भात जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक मनमाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी आर्दींकडून अहवाल मागवण्यात आले होते या अहवालांमध्ये तक्रारीबाबत तथ्य आढळून आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं आयुक्त मदान यांनी सांगितलं

म्रतांमध्ये जालना इथल्या दोन तर औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या जागा कायम ठेवण्यात आल्या असून नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी चिठ्ठ्या टाकून आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली

यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला भूमाता ब्रिगेडच्या वतीनं निराधार मुलींच्या विवाहासाठी अर्थिक मदत देण्यात येणार असून काल नांदेड इथं सहा मुलींना अर्थिक मदतीच्या धनादेशाचं वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आलं

महाबळेश्वर इथं जन्मलेले सारडा यांनी पत्रकारिता समिक्षा बालसाहित्य अशा क्षेत्रात यश संपादन केलं बालसन्मित्र बाललेखांचं संपादन साधना साप्ताहिकाचे सहसंपादक तसंच विविध दैनिकांमध्ये वगेगवेळ्या पदांवर त्यांनी काम केलं त्यांच्या इच्छेनुसार मृत्यूपश्चात त्यांचं नेत्रदान करण्यात आलं

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

या भाडे सवलतीमूळे कृषी क्षेत्राला मुक्त बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होत असल्याचं रेल्वेच्या पत्रकात म्हटलं आहे

या मोहिमेअंतर्गत शन्य ते पाच वर्षे वयोगटातल्या बालकांना पोलीओ लस देण्यात येणार आहे यावेळी ऊसतोड कामगारांच्या झोपड्या फिरत्या कामगारांच्या वस्त्या बांधकामं या ठिकाणी असलेली बालकं लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष लक्ष देण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याचं संयोजक दिगंबर कदम यांनी कळवलं आहे

केंद्र शासनाने कालच याची घोषणा केल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं

प्रीतम मुंडे यांनी म्हटलं आहे बीड इथं काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या राज्य शासनाकडे याबाबत आपल्या स्तरावर सातत्यानं पाठपुरावा करावा अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर प्रस्तीपूर्व आरोग्यसेवा संस्थागत प्रस्ती पूर्ण लसीकरण झालेली बालकं लिंग गुणोत्तर प्रमाण यामधे जिल्ह्याने लक्षणीय कामगिरी केली आहे प्रस्तीपूर्व किमान चार तपासण्या पाच वर्षांखालील वयाने वजन कमी असणाऱ्या बालकांचं प्रमाण कमी असणं आणि पाच वर्षांखालील बालकांची जन्मनोंदणी करणं या निर्देशांकात उस्मानाबाद जिल्हा राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे

या लोकवर्गणीतून शाळेला रंग देणं हातपंपावर मोटार नळ जोडणी हात धुण्याची जागा शौचालयास नळ जोडणी ही काम करण्यात आली आहेत अशी माहिती शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकटेश चौधरी यांनी दिली

या संमेलनाच्या निमित्ताने राज्य तसंच राष्ट्रीय स्तरावरील पक्षी मित्र अभ्यासकांना भेटणं त्यांचे शोध प्रबंध व्याख्यान ऐकण्याची संधी सोलापूरकरांना मिळणार आहे